प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने धुवावेत हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान देशाला संबोधित करत होते देशाला संकल्प साहस आणि तयारीसह कोरोना विषाणूच्या द्रसऱ्या लाटेला पार करायचं असल्याचं ते म्हणाले नागरिकांनी कोविड नियमांचं कसोशीनं पालन करावं देश या आपत्तीतून नक्कीच बाहेर पडेल आपण देशाला दुसऱ्या टाळेबंदीपासून वाचवू शकू मात्र नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये घरातल्या बालकांनी आपल्या आईवडिलांना विनाकारण घराबाहेर जाऊ देऊ नये असं आवाहन पंतप्रधानांनी केलं कोविडवरच्या औषधांसह प्राणवायूचं उत्पादन वाढवण्यात येत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं कोरोना संकट में देश के अनेक हिस्से में ऑक्सिजन की डिमांड बहोत ज्यादा बढी है इस विषय पर तेजी से और पूरी संवेदनशीलता के साथ काम किया जा रहा है केंद्र सरकार राज्य सरकारें प्रायव्हेट सेक्टर सभी की पुरी कोशिश है की हर जरूरतमंद को ऑक्सिजन मिलें ऑक्सिजन प्रॉडक्शन और सप्पाई को बढाने के लिए भी कई स्तरों पर उपाय किये जा रहे है देश के फार्मा सेक्टर ने दवाईयों का उत्पादन और बढा दिया है आज जनवरी फरवरी की तुलना मे देश मे कई गुना ज्यादा दवाईयोंका प्रॉडक्शन हो रहा है देशाच्या विविध भागात काम करणाऱ्या कामगारांनी स्थलांतर न करता आहेत त्या ठिकाणीच थांबावं कामगारांचं काम बंद होणार नाही तसंच ते असतील तिथेच त्यांना कोविड लस मिळेल याचा राज्य सरकारांनी कामगारांना विश्वास द्यावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं

ते काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते याबाबत मुख्यमंत्री आज घोषणा करण्याची शक्यता असल्याचं टोपे यांनी सांगितलं मंत्रीमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी कोरोना विषाष् संसर्ग रोखण्यासाठी राज्यात पूर्ण टाळेबंदी लावण्याची मागणी केली आहे

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कशा पद्धतीनं करायचं याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं त्या म्हणाल्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेत आहोत की दहावीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची परीक्षा जी आहे ती रद्द करून त्या विद्यार्थ्यांना जे आहे ते इंटरनल एसेसमेंट करून त्या संदर्भात कशा प्रढे गेल्या पाहिजे या संदर्भामधे आम्ही चर्चा करू आणि त्यासंदर्भामधला निर्णय लवकरच जाहीर करून या ठिकाणी मला सांगायलाच पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांना अपग्रेड मार्क पाहिजे असतील किंवा ज्यांना जास्त मार्कासंदर्भात अपेक्षा असतील अशा विद्यार्थ्यांसंदर्भातसुध्दा परीक्षा घ्यायची किंवा कशा तऱ्हेने पूढे जायचं या संदर्भातला सुध्दा निर्णय आम्ही भविष्यामधे सांगू भारतीय शालांत प्रमाणपत्र परिषद आयसीएसईनंही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतचं पत्रक काल प्रसारित करण्यात आलं

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी हा निर्णय जाहीर केला

याबाबतचा सुधारित आदेश राज्य शासनानं जारी केला आहे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली किराणा भाजीपाला फळ द्ध बेकरी मिठाई मांस तसंच अंडी यासह कृषी अवजारे कृषी उत्पादनं पशूखाद्याची दुकानं तसंच मान्सूनपूर्व कामांच्या साहित्याच्या दुकानांनाही हा नियम लागू असणार आहे मात्र या सर्व दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे आवश्यक वाटल्यास स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये फेरबदल करू शकेल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे येत्या एक मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत हे नियम लागू राहणार आहेत दरम्यान राज्यात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र मायक्रो कंटेन्टमेंट झोनमध्ये नियम मोडल्यास सुरवातीला दहा हजार रुपये आणि त्यानंतर आणखी दंड ठोठावला जाणार आहे पाच किंवा त्यापेक्षा जास्त कोविड बाधित रुग्ण आढळलेल्या गृहनिर्माण संस्था मायक्रो कंटेन्टमेंट झोन असतील रहिवाशांकडून दंडाची वसूली करण्याचे अधिकार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्यास देण्यात आले आहेत

यानुसार भाविकांना पूजा किंवा दर्शनासाठी मंदिरांमधे जायला बंदी असेल याशिवाय मंदिरांमधे कोणत्याही धार्मिक सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करता येणार नाही नागरिकांना रामनवमीच्या उत्सवानिमीत्त प्रभात फेरी किंवा मिरवणुका काढायला मनाई आहे मंदीर व्यवस्थापकांनी शक्य असल्यास भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करून द्यावी असंही या आदेशात म्हटलं आहे

आदिवासी विकास मंत्री के

आदिवासी बांधवांकडील आर्थिक उत्पन्नाची साधनं आणि त्यांची मर्यादा विचारात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे

जिल्ह्यात रुग्ण संख्येच्या तुलनेत आरोग्य विषयक सोयी सुविधा कमी पडत आहेत शासकीय रुग्णालयात प्राणवायू सुविधेसह रुग्णखाटा उपलब्ध होत नाहीत प्राणवायूचा तुटवडा भासतो आहे रेमडेसिवीर औषधही वेळेवर उपलब्ध होत नसून या औषधाचा काळाबाजार होत असल्याचा आरोप आमदार मुटकुळे यांनी केला आहे

जिल्ह्यात कोविडबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना उपचारासाठी येणाऱ्या अडचणी तसंच कोविड रुग्णालयात येणाऱ्या अडचणींची नोंद या वॉररूममधून घेतली जाणार आहे

सचखंड गुरूद्वारा बोर्डाचे अधिक्षक ग्रविंदरसिंघ वाधवा यांनी ही माहिती दिली आहे

गडाख यांनी हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला असून यातून तत्काळ संबंधित संयंत्र खरेदी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत

पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून घराबाहेर पडलेल्या वाहनधारकांची कसून चौकशी केली जात आहे पोलिस आयुक्त निखील गुप्ता हे नाकाबंदी ठिकाणच्या परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेत आहेत ग्रामीण भागातही संचारबंदीला उत्स्फूत प्रतिसाद मिळत आहे

याद्वारे जिल्ह्यातल्या विविध गावांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक नियम आणि संचारबंदीचं पालन करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्या आणि वाहनधारकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे

सूनावणी करीता ये जा करणारे नागरीक आणि अधिकारी कर्मचारी हे कोरोना प्रादुर्भावापासून दूर रहावेत म्हणून हा निर्णय घेत असल्याचं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या संदर्भातील आदेशात म्हटल आहे

संघटनेचे अध्यक्ष नंद्कुमार चव्हाण आणि सचिव देवीदास तुळजापूरकर यांनी ही माहिती दिली बँकांचे खासगीकरण झालं तर सामान्य माणसांनी बँकेत जमा केलेली बचत असुरक्षित होईल ग्रामीण भागातून बँका काढता पाय घेतील यासह बँक खासगीकरणाविरोधात संघटनेची भूमिका या अभियानाअंतर्गत नागरिकांना समजावून सांगण्यात येणार आहे

त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे